यामध्ये भंडारा जिल्ह्यातली वैनगंगा नांदेड जिल्ह्यातली सीता आणि हिंगोली जिल्ह्यातल्या कयाधू नदीचा समावेश आहे कयाधू नदीच्या पुरामुळे कळमनुरी तालुक्यातल्या कोंद्वर डिग्रस इत्यादी गावांमधल्या शेतांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे बाळापूर हदगाव दरम्यानची वाहतूक पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे तर बाळापूर बोल्डा रस्त्यावरची वाहतूक झाडं पडल्यामुळे बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं इसापूर धरण पन्नास टक्के भरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नांदेड शहरालगतच्या विष्णूप्री प्रकल्पाचे सहा दरवाजे आज पहाटे उघडण्यात आले आहेत नांदेड जिल्ह्यातल्या सीता नदीला पूर आला असून मुदखेड शहरात सखल भागातल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे नांदेडमध्ये मात्र आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे परभणी शहरासह जिल्ह्यात आज मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे जिंतूर तालुक्यात आज सकाळी मोठा पाऊस झाला तर पालम तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे वाहतूक हळुहळु पूर्ववदावर येत आहे भंडारा जिल्ह्यातल्या राजे दहेगाव इथे सततच्या पावसानं एक इमारत कोसळून एकाच कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला धुळे शहरातही एक जुनी इमारत कोसळल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे गडचिरोली जिल्ह्यात आलापछी ते भामरागड दरम्यान पर्लकोटी नदीला पूर आल्यामुळे सुमारे शंभर गावांचा तर सिरोंचा तालुक्यातल्या रेंगुठा भागातला पूल वाहून गेल्यानं वीस गावांचा संपर्क तूटला आहे जळगाव जिल्ह्यात बावीस दिवसांच्या खंडानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान असून रावेर तालुक्यातल्या सुकी नदीला पूर आला आहे

जिल्ह्याला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे

राज्य सरकारनं सगळ्या यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा दिला असून नदीकाठच्या गावांमधल्या शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे

केरळ उच्च न्यायालयात काल सादर केलेल्या एका निवेदनात भूस्खलन आणि पूरस्थितीला तिसऱ्या पातळीची नैसर्गिक आपत्ती मानल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे संसद सदस्यांनी केरळच्या पूरपीडितांना उदारहस्ते मदत करावी असं आवाहन राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे केरळमध्ये मदतीसाठी पाठवल्या जाणाऱ्या सामानासाठी सीमा शुल्क तसंच एकात्मिक वस्तू आणि सेवा कर न आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे दरम्यान सैन्यदल नौदल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं मदतकार्य सुरू असून या राज्यात पुढचे काही दिवस हल्का पाऊस सुरू राहणार असल्याचं अंदाज हवामानखात्यानं वर्तवला आहे

यासंदर्भात नोबेल प्रस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या बचपन बचाओ आंदोलन या सामाजिक संस्थेनं याचिका दाखल केली होती

जडेजा यांनी दिली आहे अटलजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज अहमदाबद इथे सर्वपक्षीय प्रार्थना सभा आयोजित केल्याचंही त्यांनी सांगितलं

चांद्रयान एक मधून नासानं पाठवलेल्या शोधक उपकरणानं मिळवलेल्या माहितीचं विश्लेषण केल्यानंतर या शास्त्रज्ञांनी चंद्राच्या अतिथंड ध्रवप्रदेशांमध्ये पाण्याचे मोठे साठे असल्याचं आणि हा शोध भविष्यकालीन अवकाश योजनांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं घोषित केलं आहे